समृद्ध आणि सशक्त जगासाठी भारताचं योगदान अव्याहत सुरू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

कोणत्याही आव्हानांना समोरं जाण्यासाठी हवाई दलानं सज्ज रहावं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे निर्देश

महाराष्ट्रात दिवसभरात सर्वाधिक साडे दहा हजार कोरोना बाधितांची नोंद

राज्यसभा सदस्यांनी सभागृहाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांचं आवाहन पंतप्रधान समृद्ध आणि सशक्त जगासाठी भारताचं योगदान अव्याहत सुरू असून भारत संपूर्ण जगासाठी संधीची एक खाण म्हणून उदयाला येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं भारत अमेरिका व्यापार परिषदेच्या वतीनं आयोजित भारत संकल्पना परिषदेत पंतप्रधान बोलत होते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

राजनाथ सिंह भविष्यकाळात कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास हवाई दलानं सज्ज राहावं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत केलं राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत तीन दिवसांच्या हवाई दल कमांडर परिषदेचं उदघाटन झालं

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं जलद गतीनं आणि अचूकतेनं बजावलेल्या कामगिरीचा त्यांनी विशेष उल्लेख केला लडाखमध्ये सीमारेषेलगत हवाई दल सज्ज ठेवण्याच्या निर्णयामुळे घुसखोरांना इशारा मिळाला आहे असंही सिंह म्हणाले

या परिषदेत हवाई दलाची सद्यस्थिती नवी आव्हानं त्या अनुसार बदल याबद्दल चर्चा होण्याची अपेक्षा आहे कोरोना देश देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता साडे सात लाखांच्या वर गेली आहे

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे

मास्क न घालणारे सुरक्षित अंतराचे नियम तोडणारे यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे

तशीच कोविड उपचार केंद्रंही स्थपन केली जाणार आहेत

गेल्या काही दिवसात भोपाळ मध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

मुख्यमंत्री आपल्या घरातच विलगीकरणात असून त्यांची कोविड चाचणी केली जाणार आहे

कामगार राज्य विमा महामंडळ पात्र स्थलांतरित मजूर कुठल्याही ठिकाणी असले तरी त्यांना वैद्यकीय लाभ घेता येतील असं कामगार राज्य विमा महामंडळानं आज घोषित केलं

एम्समधले प्रोफेसर डॉक्टर प्रथमेश कांबळे यांनी ह्या पट्ट्याबद्दल माहिती दिली हा पट्टा बांधणारी व्यक्ती विलगीकरणाची जागा सोडून जाऊ लागली तर हा पट्टा या भागातल्या अधिकाऱ्यांना सूचना देईल तसंच रुग्णाचं तापमान ऑक्सिजन पातळी नाडीचा वेग यासारखी वैद्यकीय माहितीही हा पट्टा देईल कोविड संशयितांचा शोध आणि त्यांच्यावर नजर ठेवणं हे कष्टदायक काम ह्या पट्ट्यामुळे सोपं होणार आहे हे यंत्र बनवण्यासाठी एम्सला जोधपूर आयआयटी आणि नागपूरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था यांच सहकार्य लाभल आहे आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे

राज्यसभेचे अध्यक्ष एम वैंकय्या नायडू यांनी या सर्वाना शपथ दिली संसदेचं अधिवेशन सुरु नसताना प्रथमच खासदारांना सदस्यत्वाची शपथ दिली गेली शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे आणि दीपक प्रकाश कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश होता यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भाजपाचे उदयनराजे भोसले आणि भागवत कराड शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि काँप्रेसचे राजीव सातव यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली

वेंकय्या नायड् दरम्यान नव्या सदस्यांनी आपले काम करताना आपण देशाचे शासनकर्ते आहोत याचं भान ठेवावं आणि सभागृहाचे नियम आणि प्रक्रिया काटेकोरपणे पाळाव्यात असं आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी शपथ घेतलेल्या नव्या सदस्यांना संबोधित करताना केलं सर्वसामान्य जनतेच्या मनात घटनेबद्दलचा आदर कायम राहावा म्हणून सदनाच्या आत आणि बाहेरही सदस्यांचं वर्तन जबाबदार असलं पाहिजे अल्पकालीन तात्कालिक फायद्यांसाठी सदस्यांनी आपल्या कर्तव्यात बाधा येईल अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नये असंही नायडू म्हणाले

सदानंद गौडा यांनी आज नवी दिल्ली इथं सांगितलं

गुजरात आत्मनिर्भर भारत अभियानास प्रतिसाद द्यायला अनेक भारतीय आस्थापना पुढे येत आहेत हा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी आरती टॉईज हि गुजरातमधल्या राजकोट इथली खेळणी बनवणारी कंपनी समाजामध्ये विविध विषयांवर जाणीव जागृती करणारी माहिती देणारी खेळणी हे त्यांचं मुख्य उत्पादन

आणि आता लवकरच तिसरा कारखाना सुरु होत आहे

चीनी उत्पादनांवर केवळ बंदी घालून उपयोग होणार नाही तर चीनमधून येणारी उत्पादनं देशातच तयार करून ग्राहकांना उपलब्ध होणं गरजेचं आहे पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा हाच तर मुख्य उद्देश आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अपर्णा खुंट यांच्यासह स्वाती महाळंक पुणे

सिरम इन्स्टिट्यूट आणि अॅस्ट्राझेन्का या कंपन्या संयुकरित्या लस बनवत असून या लशीचे प्राथमिक अहवाल दिलासादायक आहेत

नक्षलवादी शरण छत्तीसगडच्या बस्तर भागात एक महिला नक्षलवादी आज पोलिसांना शरण आली दस्मी कुहरामी ह्या नक्षलवादी महिलेवर पाच लाख रुपयांचं इनाम होतं केवळ तेराव्या वर्षी नक्षली गोटात सामील झालेल्या दस्मीवर बस्तर भागातले अनेक हल्ले आणि हत्यांचा आरोप आहे आय पी एल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आय पिईल क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय केंद्र सरकारकडे परवानगी मागणार आहे आय पी एल प्रमुख बृजेश पटेल यांनी काल ही माहिती दिली ऑलिम्पिक कोरोना प्रादुर्भावाची जगभरातली परिस्थिती सुधारली नाही तर आधीच लांबलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा रद्द केल्या जाऊ शकतील असं टोकियो ऑलिम्पिकच्या संयोजन समितीनं म्हटलं आहे

आसाम प्र आसाममधील पूरपरिस्थिती अद्याप गंभीरच असून राज्य सरकारनं मदत आणि पुनर्वसन कार्याला वेग दिला आहे

आज निवारागृहांमध्ये ठेवण्यात आलेल्या नागरिकांना तांदूळ आणि डाळी तसंच दूध आणि इतर आवश्यक दुग्धजन्य पदार्थांचं वाटप करण्यात आलं अशी माहिती आसामचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री जगनमोहन यांनी आज दिली

दिल्ली पाऊस दिल्लीमध्ये आजही जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पाणी साठलं सखल भागात घरांमध्ये पाणी घुसलं झाडपडीच्या काही घटनांचीही नोंद झाली उत्तर प्रदेश आणि हरयाणाच्या काही भागातही जोरदार पाउस पडला मात्र उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे हवामान उद्यापासून वायव्य भारतातल्या पाऊसमानात लक्षणीय घट अपेक्षित असून ईशान्य भारतातही परवापासून पावसाचं प्रमाण कमी होऊ लागेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उद्या मात्र आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी अति वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे